आज जाहीर झालेल्या या द्वैमासिक पतधोरणात बँकेनं रेपो दरात काहीही बदल न करता रेपो दर पाच पूर्णांक पंधरा शतांश टक्के कायम ठेवण्यात आले आहेत रिवर्स रेपो दरही चार पूर्णांक नऊ दशांश टक्के तर बँक दर पाच पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर कायम आहेत चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विकास दर मात्र ऑक्टोबर महिन्यात वर्तवलेल्या सहा पूर्णांक एक दशांश टक्क्यांऐवजी पाच टक्के राहील असं या पतधोरणात म्हटलं आहे

ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते चिदंबरम यांना काल सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर ते आज राज्यसभेत दाखल झाले

पत्रकारांशी बोलताना सरकारच्या धोरणांवर टीका करतानाच काश्मीरमध्ये नागरिकांना अजूनही मूलभूत स्वातंत्र्य नसल्याबद्दल चिदंबरम यांनी खंत व्यक्त केली कांद्याच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर काँप्रेस पक्षानं आज संसद परिसरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनं केली

सरकार संसदेत आपला आवाज दाबू शकणार नाही असं चिदंबरम यांनी नमूद केलं दरम्यान राज्यसभेचं कामकाज आज सुरू होताच काही वेळातच स्थगित झालं समाजवादी पक्ष तसंच काँग्रेस पक्षाच्या खासदारांना शून्य प्रहरात ऐनवेळी मुद्दे उपस्थित करण्यास सभापती व्यंकय्या नायडू यांनी परवानगी नाकारली मात्र त्यानंतरही सदस्यांनी मुद्दा लावून धरल्यानं सभापतींनी कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित केलं

ते आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते

अंमलबजावणी संचालनालयानं यासंदर्भात न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती पंजाब नॅशनल बँकेत सुमारे तेरा हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदी याला लंडन पोलिसांनी अटक केली असून त्याच्या प्रत्यार्पणाचा खटला न्यायप्रविष्ट आहे किंगफिशर विमान कंपनीचा मालक उद्योजक विजय मल्ल्या याच्यानंतर फरार आर्थिक गुन्हेगार घोषीत होणारा नीरव मोदी हा द्सरा उद्योजक आहे

महापालिका आयुक्त लहराज माळी यांनी हा निर्णय जाहीर केला

सांगली जिल्ह्यातल्या कुंडल इथं क्रांतीअग्रणी पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते पुणे विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते डॉ भटकर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं शाल श्रीफळ मानपत्र आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराच स्वरूप आहे

बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या महापरिनिर्वाण दिन उद्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून बाबासाहेबांच्या स्मूतींना अभिवादन करण्यात येणार आहे औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर सुखदेव थोरात यांचं उद्या व्याख्यान होणार आहे शहरातल्या भडकलगेट जवळ बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं अभिवादन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे